ते काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे सरकारवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास पवारांनी व्यक्त केला अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत या प्रकरणाची निवृत्त पोलिस महासंचालक ज्यूलिओ रिबेरो यांच्या मार्फत चौकशी करण्याची सुचना पवार यांनी केली दरम्यान निवृत्त पोलिस महासंचालक विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी करू शकतात का असा प्रश्न विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते काल नागप्रात पत्रकार परिषदेत बोलत होते पोलिस दलातील बदल्या तसंच नेमणुकीसाठी होणाऱ्या गैरव्यवहारासंदर्भात तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी तसंच वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्का यांनीही गृह विभागाच्या कारभाराबद्दल यापूर्वी अहवाल सादर केला होता मात्र या बाबत सरकारनं काहीही कारवाई केली नाही याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं या आरोपाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवायची नसेल तर न्यायालयाच्या देखरेखीमध्ये चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली या प्रकरणी भाजप आंदोलन करतच राहील असा इशाराही फडणवीस यांनी दिला

ते काल प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते पोलीस अधिकाऱ्यांमार्फत खंडणी गोळा करायला लावणं हे राज्यासाठी लांच्छनास्पद असून या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली रिपब्लिकन पक्षाचे राष्टीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही नैतिकतेच्या द्रष्टीनं अनिल देशमुख यांनी तत्काळ ग्रहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ग्रहमंत्र्यांवरचे आरोप गंभीर असून यामुळे काही बाबतीत आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी या प्रकरणी देशमुख यांना ग्रहमंत्रीपदावरून काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तसं न झाल्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी असही भोसले यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद इथं खासदार डॉ भागवत कराड आमदार अतुल सावे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेत़त्वात लातूर इथं शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात तर उस्मानाबादमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली परभणी इथंही पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या नेतुत्वात आंदोलन करून जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं नांदेड इथं खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देत गृहमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली मुंबई नागपूर नाशिक सिंधुद्र्ग वाशिम आदी ठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली

आरोपींमधील एकजण लखन भय्या खोट्या चकमकी प्रकरणी निलंबित पोलिस कर्मचारी असून दुसरा बुकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

जागतिक कथाकथन दिवसाच्या औचित्यानं गोष्टींचा शनिवार या कथा वाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच एकात्मिक बाल विकास सेवा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आला मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचा भाग असलेल्या कथाकथनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं

वस्तू आणि सेवाकर अधिकारी अशा तऱ्हेनं करदात्यांशी संपर्क साधत असल्याची कथित माहिती प्रसारमाध्यमांमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसंच सीमाशुल्क मंडळानं अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे

अत्यावश्यक सेवा जिल्हा बँक निवडणूक तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बाहेर पडलेले उमेदवार वगळता रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला

काल औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते शहरानजिक वाळ्ज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी काल भेट देऊन यंत्रणेला अधिक दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या

जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले या काळात शाळा महाविद्यालयं धार्मिक स्थळं शॉपिंग मॉल सार्वजनिक तसंच खासगी वाहतुक मंगल कार्यालयं केश कर्तनालयं उद्यानं क्रीडांगणं सर्व प्रकारची बांधकामं तसंच मोर्चे आंदोलनं पूर्णपणे बंद राहतील उपाहारग्रहांना घरपोहोच सेवा देता येईल दुध भाजी आणि फळं विक्री मर्यादित स्वरुपात सुरू असेल सर्व बँका घरगुती गॅस वितरण पेट्रोल तसंच गॅस पंप ई कॉमर्स सेवा सर्व दवाखाने औषधी दकानं आणि वैद्यकीय सेवांशी निगडित वाहतुक सुरू राहील

रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर गंभीर रुग्णांना रुग्णखाटा मिळण्यात अडचणी येतात असं त्यांनी सांगितलं नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता लसीकरणाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

विद्यापीठानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली

औरंगाबाद इथं एका परीक्षा केंद्रावर कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णानं पीपीई कीट घालून परीक्षा दिली

फुलंब्री सोयगाव आणि पैठणमध्ये शंभर टक्के मतदान झाल्याचं निवडणूक अधिकारी मुकेश बारहाते यांनी सांगितलं

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनलने पाच जागा जिंकल्या सुरेश धस गट तसंच जयदत्त क्षीरसागर गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली काँग्रेसचे राजकुमार मोदी अपक्ष म्हणून विजयी झाले

सिल्लोड तालुक्यात घाटनांद्रा अंभई गोळेगाव परिसरात गारपीट झाल्याचं वृत्त आहे जालना जिल्ह्यातही काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात गारपिटीसह पाऊस झाला

प्रत्येक व्यक्तीनं किमान एका व्रक्षाचं संवर्धन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं वृक्षारोपणानंतर वृक्ष शंभर टक्के जगले पाहिजेत यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले